सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद

वेंकैया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त आदरांजली

अधिकाधिक पात्र लोकांचं लसीकरण व्हावं आणि लस वाया जाण्याचं प्रमाण कमीत कमी राहावं या मुख्य हेतूनं हे लसीकरण करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना पुढाकार घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन केलं आहे

लसीकरण केंद्रावर देखील प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे त्यामुळं लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावं अशी विनंती करण्यात येत आहे आजपासून सुरु होणा या टीका उत्सवात ज्यांना स्वतःहून लस घ्यायला जाणं शक्य नाही त्यांना इतरांनी मदत करणं उपचारासाठी मदत करणं स्वतः मास्क वापरून आपला तसच इतरांचा जीव वाचवणं आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यासाठी पुढे येणं या चार तत्वांचं पालन करताना वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी टीका उत्सव महत्वाची भूमिका बजावणार असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे कोविड प्रतिबंधात्मक लसींचं वाया जाण्याचं प्रमाण शून्य करावं आणि पात्र नागरिकांनी लसी घेण्याचं आवाहन करत गरजेशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असंही मोदी यांनी म्हटलं आहे कुटुंबातील महिलांनी घरातील प्रत्येक पात्र लाभार्थीला लस देण्याची जबाबदारी घेतील असं सांगत या चार दिवसांत वैयक्तिक सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर लोकांचं योगदान राहिल्यास कोरोनाविरुद्ध लढण्यास मदत होईल असाही विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे

राज्यात युनिसेफकडून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे

जगभरात सर्वात जास्त गतीनं हा टप्पा भारतानं गाठला आहे

आजपासून सुरु होणाऱ्या टीका उत्सव अर्थात लसीकरण उत्सवामुळे या मोहिमेला आणखी गती मिळणार आहे

कोविडला आळा घालण्यात नागरिक प्रशासनाचे हात बळकट करत आहेत असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे लसीकरणाच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे

जम्म काश्मीर जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत हादिपोरा शोपियां इथल्या चकमकीत तीन तर सेमठान बिजेहारा इथं दोन दहशतवादी मारले गेले शोपियां इथल्या चकमकीपूर्वी सुरक्षा दल आणि दहशतवाद्याच्या पालकांनी दहशतवादी गटात नव्यानं सामील झालेल्या दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं होतं मात्र इतर दहशतवाद्यांनी त्यांना शरण जाण्यापासून रोखलं असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे

वेंकय्या नायडू यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे महात्मा फुले हे महिला शिक्षणाचे प्रणेते होते आणि जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यासारख्या सामाजिक दुष्कर्मांना त्यांनी विरोध केला होता असं सांगत समाज सुधारणेत महात्मा फुले यांचे योगदान कायम स्मरणात राहील असंही नायडू यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना महात्मा फुले एक थोर विचारवंत समाजसुधारक आणि लेखक तर होतेच पण स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणाकरता त्यांनी आयुष्यभर कार्य केलं त्यांचं कार्य सामाजिक चळवळीत येणाऱ्या अनेक पिढ्यांकरिता स्फूर्तीदायक ठरेल असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जावडेकर फुले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे देशातल्या पहिल्या कन्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय ज्योतीबांचं आहे जाती आधारित सापत्न वागणुकीचा बिमोड करण्याचं त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य भारतीय समाजासाठी म्हत्वपूर्ण आहे असं जावडेकर म्हणाले

श्रमिक विशेष गाडी चालविली जात नसून आणि तशी कोणतीही योजना नसून प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे होमिओपॅथी दिन आज जागतिक होमिओपॅथी दिन आहे होमिओपॅथीचे आणि त्याच्या औषधांचे महत्त्व आणि त्याचं योगदान दर्शविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो होमिओपॅथीचे संस्थापक डॉ ख्रिश्वन फ्रेडरिक सम्युअल हॅन्नेमन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो या निमित्त आयुष मंत्रालयाने नवी दिल्ली इथं दोन दिवसीय परीषदेचं आयोजन केलं आहे

या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो

अत्यंत चुरशीनं झालेल्या या सामन्यात हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली त्यांनतर अर्जेंटिनाच्या मार्टिन फिरेरियो यानं लागोपाठ दोन गोल करून आघाडी मिळवून दिली सामना संपायला केवळ सहा सेकंद बाकी असताना भारतानं आणखी एक गोल करत बरोबरी केली पेनल्टी शूट आउटमध्ये आणखी एक गोल करून आणि गोलकीपर पी आर श्रीजेशच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने विजय मिळवला

या दोन्ही संघात उद्या आणखी एक सामना होणार आहे

नमस्कार